मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशवासियांना संबोधित करत होते आजच्या दिवशी देशवासियांनी कारगिल विजयात हातभार लावलेल्या वीरांच्या कथा अनेकानेक लोकांपर्यंत पोहोचवाव्या

सैनिकांच्या मनोबलाचे खच्चीकरण होईल असे कुठलेही कृत्य न करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं देशहिताच्या विरोधात असलेल्या अनेक गोष्टी समाज माध्यमांवर पसरविल्या जात आहेत या गोष्टी फॉरवर्ड करु नका प्रत्येक नागरिकाने कुठलीही कृती करण्यापूर्वी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केलं देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर तिर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे त्याचबरोबर कोरोनामुळे तेर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले

त्यामुळं सतर्क राहण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केले आहे पूर्वीत्रेकीच खबरदारी आजही घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे सतत हात स्वच्छ करणे कोठेही न थुंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे

आसाम बिहार यासारख्या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वजण मिळून सामना करत आहेत या संकटाचा तडाखा बसलेल्या नागरिकांसोबत सर्व देश असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनाच्या काळात देशाच्या विविध भागात होत असलेल्या नवनव्या उपक्रमांचं कौतुक त्यांनी यावेळी केलं तसेच देशात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं यावेळी विविध परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविलेल्या देशभरातल्या तरुणाईशी त्यांनी संवाद साधला तसेच सुरिनामचे नवे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे अभिनंदन केले

लोकमान्य टिळकांचे अवघे आयुष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले देशभर आज कारगिल विजय दिन साजरा होत आहे

कारगिल विजय दिवस म्हणजे सशस्त्र सेनेच्या निर्भय दृढनिश्वयाचं आणि असीम शौर्याचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे देश जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबियांच्या सदैव ऋणी आहे असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कारगिल योद्ध्यांना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी अभिवादन केलं आहे तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली कारगिल विजय दिवस हा देशासाठी गौरव शौर्य आणि दृढ नेतृत्वाचे प्रतिक असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे त्याचंबरोबर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही एका ट्विट संदेशाद्वारे शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे करगिल विजय दिनानिमित्त लेह मधील द्रास क्षेत्रात युद्ध स्मारकावर ऍन्ड फ्युरी चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल हरविंदर सिंह यांनी आज हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्यात ई पासचा घोटाळा करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ब्रिजेश दुबे आणि अतिश गडा अशी अटक झालेल्यांची नावं आहेत गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे ई पासची विक्री करत होते

कोकणात जाण्यासाठी मुंबईतून बनावट पास तयार करून देणाऱ्या एका टोळीवर मुंबई गुन्हे शाखा आणि सिंधुदुर्ग पोलिस यांनी एकत्रितपणे कारवाई केली आहे या प्रकरणी सर्फराज हसन शेख याला मालवण पोलिसांनी अटक केली असून अब्दुल करीम मोहम्मद शेख समीर समशुद्दीन शेख आणि नूर मोहम्मद शेख या तिघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे या टोळीत सहभागी आणखी काही आरोपींची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे या चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक श्रिल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातल्या विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ अजित पाठक यांनी दिली मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार आहेत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीसंदर्भातलं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं या परीक्षेसंदर्भात न्यायालयाच्या निकालानंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे

या संबंधीच्या नियमावलीत कोणत्याही स्वरुपात डेटा मागितला नसल्याचंही सरकारनं सांगितलं आहे प्रसाद महाजन यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं प्रतिज्ञापत्र काल सादर केलं

या पुढची अंतिम सुनावणी येत्या आठवड्यात होईल

गेल्या दहा वर्षातली ही विक्रमी कापूस खरेदी असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं

पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचं विक्रमी पीक झालं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या दरामुळे देशाअंतर्गत आणि राज्यांतर्गत कापसाचे दर कमी होत गेले शेतकऱ्यांना हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची विक्री करण्यांची वेळ येवू नये याकरता राज्यात कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून करण्यांत आली

सातत्याने कापसाचे पडणारे दर तसेच कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे बाजारपेठेमध्ये खाजगी खरेदीदारांची संख्या कमी होत गेली असंही सहकार मंत्र्यांनी सांगितले

एकाच दिवसांच बरे होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे

मुंबईतल्या प्रतिबंधित वस्त्यांची संख्याही कमी झाली आहे

मुंबईत रुग्ण दुपट्टीचा कालावधी दिवसेंदिवस वाढतो आहे

चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आल्यामुळेच बाधित संख्या वाढत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे